बोन्साय वाय आणि तृझ्या आयला या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील अजित वाडीकर आणि सुजय डहाके यांनी आपल्या चित्रपट निर्मितीचा प्रवास या प्रसंगी उलगडून दाखवला स्वच्छतेचे महत्व शाळेपासूनच मुलांना पटवून दिले पाहिजे असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आज पुण्यात मानवी साखळी करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला यावेळी कोथरूड भागात महापौर बोलत होते

मकर संक्रांतीच्या निमित्तानं सध्या आकाशात विविध प्रकारचे पतंग विहरताना दिसत आहेत पतंगाचा हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा होण्याकडे यावेळी विशेष लक्ष देण्यात आलं आहे

काही पतंग पातळ कापडापासूनही बनवले गेले आहेत

प्णे शहरातील खासगी अथवा सरकारी संस्थांच्या पाळणाघरांना तसेच कंपन्यांतर्फे चालविण्यात येणाऱ्या संगोपन केंद्रांना महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यानुसार दोन डिसेंबरपर्यंत परवानगीचे प्रस्ताव सादर करण्याची सूचना महापालिकेने केली होती मात्र याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळालेला आहे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या कलाग्णांना वाव मिळावा तसंच शैक्षणिक आणि सांस्कृतिक विचारांचे आदान प्रदान व्हावे यासाठी विद्यापीठात क्रीडा खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे

जागतिक सुरक्षिततेकरीता सुसंवाद हे बोधवाक्य या वर्षी घेण्यात आलं आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉक्टर विजय खरे यांनी दिली आहे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर यांच्यावतीने कृषी निर्यात या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या एकदिवसीय परिषदेत क्रषी फलोत्पादन निर्यातीमधील आधुनिक कल नवीन पुढाकार नव्या संधी यावावत मार्गदर्शन करण्यात येणार आहे येत्या शुक्रवारी एमसीसीआयए ट्रेड टॉवर येथे ही परिषद होणार आहे अखिल भारतीय पोलिस नेमवाजी स्पर्धा आजपासून बालेवाडी क्रीडसंकल आणि उंड़ी इथल्या रेंजवर सुरु झाल्या आहेत एसएसबी संघानं सांघिक गटात सुवर्णपदक पटकावलं बीएसएफ आणि सीआरपी संघांना रौप्य आणि कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं वानवडीच्या मैदानावर आंतरमहाविद्यालयीन क्रीडा लीग स्पर्धा सुरु आहेत आज झालेल्या फुटबॉलच्या अंतिम लढतीत डॉ वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्कटिक्चर आणि एस

पाटील कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर या संघांनी मुले आणि मुलींच्या गटाचं जेतेपद पटकावलं पीवायसी जिमखाना इथं राष्ट्रीय स्तराची विलियर्डस आणि स्न्कर अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे आज झालेल्या उपकनिष्ठ गटाच्या अंतिम फेरीत मुंबईच्या रयान राझमी यानं विजेतेपद पटकावलं